कोविडमुळे बंद असलेली आंतरजिल्हा एस टी सेवा लवकरच सुरू करणार मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेली माहिती आणि राज्याच्या आरोग्य विभागाची आकडेवारी यातली मोठी तफावत आता महिना उलट्रन गेला तरी कायम आहे

सातारा राज्याचे सहकार मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे

बस सेवा कोविडचे नियम पाळून स्रू करणार असल्याची माहिती मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल दिली मुख्यमंत्री यासंदर्भात अनुकूल असून चर्चाही झाली आहे पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्रंही कोरोना नियम पाळून सु्रू करण्याची सरकारची तयारी आहे ज्याप्रमाणे जिम सुरू केले त्याच धर्तीवर कोचिंग सुरू करण्याचा विचार आहे अशी माहितीही त्यांनी दिली ऐन संकटकाळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणा या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असून प्रसंगी मेस्मा कायदा लावू असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे

ग्रामविकासाच्या दृष्टीनं त्या फार महत्वाच्याही आहेत पण अनेक गावात ग्रामसभा होतंच नव्हत्या आता सक्ती आहे पण लोकच येत नाहीत यंदा तर काय कोविडचं कारण आहे पण लातूर जिल्ह्याल्या एका ग्रामपंचायतीनं काल ग्रामसभा घेतली कशी ते सांगणारा हा वृत्तांत

त्या हिशोबानं काल राज्यातल्या सर्व गावांमधून ग्रामसभा व्हायला हव्या होता अर्थात यावेळी कोरोना मुळे मर्यादा आहेत पण शोधला तर मार्ग सापडतो लातूर तालुक्यातील गंगापुर ग्रामपंचायतीनं तो शोधला तिथे ग्रामसभा झुम एपवर झाली

गंगापूर हि ग्रामसभा झुम एपवर घेणारी महाराष्ट्रातली पाहिलीच ग्रामपंचायत ठरली असुन यातुन नागरिकांच्या तक्रारी सुचना ठराव नवीन कामांची मंजुरी घेण्यात आली कोरोना विषयावर उपाययोजनांची माहितीही दिली नागरिकांनी सुचना ही केल्या

गंगापुरातले अनेक रहीवाशी व्यवसाय नोकरी निमित्त बाहेर गावी सतात असे रहिवासी तर चक्क अबुधाबी बंगळुरू आणि पुण्यातून या ग्रामसभेत सहभागी झाले आकाशवाणी बातम्यांसाठी अरूण समुद्रे लातूर पाडवी सातप्डा मेळघाट आणि जव्हार मोखाडा परिसरातील क्पोषणाचे प्रमाण कायमचे द्र करण्यास आदिवासी विकासमंत्री म्हणून आपले सर्वोच प्राधान्य असेल अशी ग्वाही अॅडव्होकेट के सी पाडवी यांनी काल दिली

याच रुग्णालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या आरपीटीपीसीआर लॅबचं उदघाटन देखील करण्यात आलं

फडणविस प्ण्यातील कोरोना चाचणीचं प्रमाण चांगलं असलं तरी अँटीजेन टेस्ट फारशी विश्वासार्ह नसल्यानं पीसीआर टेस्ट वाढवण्याची गरज असल्याचं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पूण्यात वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे पत्रकार आणि नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्राचं उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला कोरोनानंतर मुंबईत कोरोनातून बरे होऊन घरी परतणा यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आतापर्यंत लाखाच्यावर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही जणांना धाप लागणं श्वास घेताना येणारा अवघडलेपणा फुफ्फ्सांच्या इतर समस्या निर्माण झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर केईएममध्ये आता पोस्ट कोरोना ओपीडी पालिकेनं सुरू केली आहे येत्या आठवडाभरात नायर आणि सायन रुग्णालयातही अशा प्रकारची पोस्ट ओपीडी सुरू केली जाणार आहे

सम विषम पध्दतीने द्काने सुरू ठेवण्याच्या निर्णयाला व्यापारी वर्गानं विरोध केला होता तसंच सर्व दुकानं पूर्ण दिवस सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी महापालिका आयुक्कडे केली होती

तुम्ही मात्र शक्यतोघरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एकत राहा आकाशवाणी